ओदिशात चक्रीवादळग्रस्त भागात युद्ध पातळीवर मदत आणि पुनर्वसन कार्य सुरु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या ओदिशाला भेट देणार

उत्तर कोरियानं जपानच्या समुद्रात लहान पल्ल्याची अनेक क्षेपणास्त्र डागली

जम्मू कश्मीरमधे लडाख तसंच अनंतनाग मतदारसंघातल्या शोपियां आणि पुलवामा जिल्ह्यांमधे उद्या मतदान होईल

या टप्प्याचा प्रचार काल संपला सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांनी जागोजागी सभा मेळावे तसंच रोड शो घेतले भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल उत्तरप्रदेश आणि बिहारमधे प्रचारसभा घेतल्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचारानं जोर धरला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशात सागर आणि ग्वाल्हेर ॐ सभा घेणार आहेत तर उत्तर प्रदेशात भदोही ॐल्या सभेत मोदी यांनी सांगितलं की भारताचा मान जगात वाढला आहे सौदी अरेबियामधे सुमारे साडे आठशे भारतीय नागरिक तुरुंगात होते आपण सौदी अरेबियाच्या युवराजांना विनंती केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं भाजपा नेते गुलाम मोहम्मद मीर यांची हत्या झाल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे जम्मू कश्मीरमधे पक्ष बळकट करण्यामधे मीर यांचा मोठा सहभाग होता असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे देशात अशाप्रकारच्या हिंसाचाराला कोणतही स्थान नाही मीर यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत असंही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जम्मू कश्मीरमधे भाजपा नेते गुलाम नबी मोहम्मद मीर यांच्या मृत्यूबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी दुःख व्यक्त केलं आहे कश्मीरमधे भाजपाची ताकद वाढवण्यात मीर यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं असं शाह यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे ओदिशात फनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागात भारतीय नौदलाच्या पूर्व विभागानं युद्ध पातळीवर मदत आणि पुनर्वसन कार्य सुरु केलं आहे पूर्व विभागाचे नौदल प्रमुख स्वतः वादळग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत हवाई पाहणीच्या आधारे तीन टप्प्यातल्या मदत आणि पुनर्वसन कार्यांची अंमलबजावणी सुरु आहे पुरी आणि संबंधित भागात राज्य सरकार तसंच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयानं हे काम सुरु आहे नौदलाच्या रणविजय ऐरावत आणि काडमट्ट नौका तसंच तीन हेलिकॉप्टर्सच्या सहाय्यानं हवाई पाहणी केली जात आहे

प्रधानमंत्री नंरेद्र मोदी उद्या ओदिशाला भेट देणार आहेत काल त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशीही संपर्क साधून केंद्र सर्वतोपरी मदत करेल असं सांगितलं

महाराष्ट्रातल्या दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक बैठका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारला परवानगी दिली आहे मात्र याचा राजकीय फायदा न घेण्याच्या आणि अनावश्यक प्रसिद्धी न करण्याच्या सूचनाही निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिल्या आहेत दुष्काळी भागात पाणीपुरवठा योजनांना मंजुरी किंवा दुरुस्ती आणि अन्य दुष्काळी उपायांसाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याचं आयोगानं राज्य शासनाला कळवलं आहे दरम्यान राज्यात दुष्काळावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते छगन भूजबळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुनील तटकरे जितेंद्र आव्हाड राजेश टोपे दिलीप वळसे पाटील गणेश नाईक यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती महाराष्ट्रात गडचिरोलीमधे झालेल्या भू सुरूंग स्फोट प्रकरणी पुराडा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

उत्तर कोरियानं जपानच्या समुद्रात लहान पल्ल्याची अनेक क्षेपणास्त्र काल डागली उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग ऊन यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या पर्यवेक्षणात हा अखाभ्यास झाल्याचं उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी सांगितलं देशाची अख सज्जता आणि अचूक मा याची क्षमता पडताळून पाहण्यासाठी ही मोहीम राबवल्याचं या वृत्तात म्हटलं आहे या घडामोडीमुळं अमेरिकेवरचा दबाव वाढला असून उत्तर कोरिया दिलेलं वचन पाळेल असा विक्षास व्यक्त करणारी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे उत्तर कोरियाला आपल्या आर्थिक क्षमतेची जाणीव असून ती वाया जाईल असं काहीही किम करणार नाहीत असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे

ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे आधीच संकटात असलेली इराणची अर्थव्यवस्था अधिकच खालावेल आणि अणुकार्यक्रमाविषयीची तेहरानची भूमिकाही अधिक ताठर होईल अशी भिती युरोपीय राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केली आहे

या हल्ल्यात तीन ि्राएली नागरिक जखमी झाले असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं

पॅलेस्टिनी गटानं केलेल्या रॉकेटच्या मा याला झाएलच्या सैन्यानं प्रत्युत्तर दिलं तसंच त्यांच्या विमानं आणि रणगाड्यांना लक्ष्य केलं झाएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी सुरक्षा दलाच्या प्रमुख अधिका यांशी या हल्ल्याबाबत चर्चा केली आहे दरम्यान हमासशी संबधित असलेल्या उलामिक जिहाद या संघटनेनं यातील काही रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून आणखीही हल्ले करायला तयारीत असल्याचं म्हटलं आहे व्हेनेझुएलात निर्माण झालेल्या राजकीय अराजकतेच्या पार्बभूमीवर अमेरिका लष्करी कारवाई करू शकते त्यादृष्टीनं सैन्यानं तयार रहावं अशा सूचना व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुराओ यांनी आपल्या लष्कराला दिल्या आहेत व्हेनेझुएलातल्या अराजकतेविरोधातल्या आंदोलनांना देशातल्या सशस्त्र दलांचा पाठिंबा मिळावा यासाठी मदुराओ यांचे विरोधक जुआन ग्वादियो यांनी लष्करी ठाण्यांवरही मोर्चा नेला होता मदुराओ यांच्या आंदोलनाला अमेरिकेनं पाठिंबा जाहीर केला असून व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी मदुराओ यांना सत्तेतून पायउतार करावं असं आवाहनही केलं आहे थायलंडचे राजे महा वजीरालोंगकोर्न यांची आज बैंकॉक शहरात सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढली जाणार आहे वजीरालोंगकोर्न यांचा काल पारंपरिक रितीरिवाजानुसार राज्याभिषेक झाला होता क्वालालपूर क्वे सुरू असतेल्या आशियाई स्क्वेश अजिक्यपद स्पर्धेत आज भारताचा सौरव घोषाल आणि ज्योत्स्ना चिन्नप्पा यांचे सामने होणार आहेत घोषालचा सामना हाँगकाँगच्या लियो औ चून मींग याच्याशी तर ज्योत्साची स्पर्धा हाँगकाँगच्याच अ ञौ हिच्याशी होणार आहे काल झालेल्या उपांत्य सामन्यात ज्योत्सनानं मलेशियाच्या सहाव्या मानांकित शिवासंगारी सुब्रमणियमचा पराभव केला आयपीएल क्रिकेट सामन्यात आज किंग्ज क्रेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुपारी चार वाजता मुंबई डियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आठ वाजता सामना सुरू होणार आहे दरम्यान काल दिल्लीच्या फिरोजशाहा कोटला मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघानं सन रायजर्स हैदराबादचा चार गडी राखून पराभव केला

बंगळुरु संघानं चार चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य पार केलं